राष्ट्रपती सध्या तीन राष्ट्रांच्या दौऱ्यावर आहेत या दौऱ्यात काल त्यांनी स्वित्झर्लंड मध्ये भारत आणि स्विस व्यापार महासंघानं आयोजित केलेल्या परिषदेत मार्गदर्शन केलं भारतातल्या गुंतवणूकीच्या संधींबद्दल जाणून घेण्यासाठी स्वित्झर्लंडमधल्या कंपन्यांनी डिया उिव्हेस्टमेंट प्रिड या ऑनलाईन पोर्टलला भेट द्यावी असं राष्ट्रपतींनी सांगितलं स्वित्झर्लंड हे राष्ट्र अत्यंत प्रगत तंत्रज्ञानाचं माहेर आहे तर भारतात जागतिक दर्जाचं मनुष्यबळ आहे

डी अमेरिकन वाणिज्य महासंघानं आयोजित केलेल्या पंधराव्या डी यूएस आर्थिक शिखर परिषदेत ते काल नवी दिल्ली क्वे बोलत होते यासदर्भात काही नियमांची पूर्तता झाल्यानंतर या अर्थसहाय्याचा पहिला हफ्ता मिळेल असं त्यांनी सांगितलं सध्याचं यूग तंत्रज्ञानाचं असून त्याचा फायदा सर्वसामान्य माणसांना मिळाला पाहिजे असं केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी काल मुंबईत सांगितलं सागरी संपर्क सेवा तसंच चोरीला गेलेल्या मोबाईलचा शोध घेणाऱ्या यंत्रणेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते व्हीसॅट सुविधा पुरवणारी नेल्को कंपनी सागरी संपर्क सेवा देणार आहे या सेवेमुळे समुद्रात विविध प्रकारच्या जहाजांवर उपग्रह तंत्रज्ञानाच्या मदतीनं व्हॉईस डेटा आणि व्हिडियो सेवांचा सहज लाभ घेता येईल या सर्वसमावेश सेवांमुळे विविध प्रकारच्या जहाजांना आपल्या संचालनात्मक क्षमता वाढवता येतील केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी सागरी संपर्क सेवेबाबतची श्वेतपत्रिका यावेळी प्रसिद्ध केली

ही केंद्र सुरु करण्यासाठीच्या आवेदनांना केंद्रसरकारनं मंजूरी दिली आहे आणि येत्या सहा महिन्यात ती कार्यान्वित होतील असं जावडेकर म्हणाले पोलाद उद्योगासमोरच्या समस्या जाणून घेण्यासाठी केंद्रीय पेट्रोलियम आणि नैर्सगिक वायू तसंच पोलाद मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल नवी दिल्लीत या क्षेत्रातल्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली या क्षेत्रातल्या अडचणींवर मात करण्यासाठी केंद्र सरकार संपूर्ण सहकार्य करेल असं आश्वासन त्यांनी दिलं पोलाद उद्योगांनी गुणवत्तापूर्ण उत्पादनात वाढ करावी असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं

परराष्ट्र व्यापार महासंचालनालयानं याबाबतची अधिसूचना जारी केली आहे केंद्र सरकारनं गेल्या महिन्यात कांदा साठेबाजांविरोधात कडक कारवाई करण्याचा शिरा दिला होता महाराष्ट्र आणि कर्नाटकसह कांद्याचं उत्पादन घेणाऱ्या प्रमुख राज्यांमध्ये महापुरामुळे कांद्याच्या पुरवठ्याबाबत भीती निर्माण झाली होती दरम्यान व्यापार महामंडळानं पाकिस्तानातून कांदा आयात करण्यावर प्रतिबंध घातले आहेत

निविदेसाठी बोली लावणाऱ्यांमध्ये पाकिस्तान सोडून तिर कुठल्याही देशातून कांदा आयात करता येईल असंही एमएमटीसीनं म्हटलं आहे

यामुळे आता भारतीय नौदलाचं विमानवाहू जहाज विक्रमदित्य वर देखील अशा प्रकारे तेजसला उतरवण्याचा मार्ग खुला झाला आहे या परीक्षणामुळे तेजस या लढाऊ विमानाची जहाजाची उतरल्यानंतर काही क्षणातच थोडया अंतरावर स्थिर होण्याची क्षमता सिद्ध झाली आहे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल नौदलाचं अभिनंदन केलं आहे काँप्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी काल बोलावली होती पंजाब राजस्थान मध्यप्रदेश छत्तीसगड पुदुच्वेरीचे मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष त्याला उपस्थित होते काँग्रेस सरकार पारदर्शकता जबाबदारी आणि प्रशासनात अव्वल ठरावी असं काम करण्याची सूचना गांधी यांनी यावेळी केली राष्ट्रवादी काँग्रेसचे साता याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनाम दिला आहे काल नवी दिल्लीत त्यांनी सभापती ओम बिरला यांच्याकडे राजीनामा सादर केला मध्यप्रदेशात भोपाळ क्वें बोट उलटून झालेल्या दुर्घटनेच्या दंडाधिकारीय चौकशीचे आदेश राज्यसरकारने दिले असून एका महसूल निरीक्षकाला निलंबित केलं आहे याप्रकरणी आणखी दोघांना अटक झाली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना भेट म्हणून मिळालेल्या वस्तूंचा ऑनलाईन लिलाव आज होणार आहे

नॅशनल उर्कोमेंटीक सेंटरने हा लिलाव आयोजित केला असून सध्या या वस्तू दिल्लीच्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट्स मधे प्रत्यक्ष पाहता येतील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त साज या होणा या भाजपाच्या सेवा सप्ताहाचा प्रारंभ आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या इस्ते झाला स्वच्छता अभियानाचा प्रारंभ करुन त्यांनी एम्स रुग्णालयात फळाचं वाटप केलं देशभरात आज हिदी दिवस साजरा होत आहे

राष्ट्र भाषा हिंदीच्या संवर्धनासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध मंत्रालय विभाग आणि कार्यालय प्रमुखांना केंद्रीय गृहमंत्री अमीत शाह यांच्या हस्ते आज नवी दिल्ली क्वें सन्मानित केलं जाणार आहे

श्रम आणि रोजगारमंत्री संतोष गंगवार यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत झालेल्या महामंडळाच्या बैठकीत रुग्णालयांसाठी परवानगी देण्यात आली कर्जबुडव्या हिरेव्यापारी नीरव मोदी याचा भाऊ नेहल मोदी विरुद्ध त्रिपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे भारत सरकारच्या सक्त वसुली संचालनालयानं विंनती केल्यावरुन ही नोटीस जारी करण्यात आली असून पंजाब नॅशनल बँकेला साडेतरा हजार कोटी रुपयांना फसवल्याप्रकरणी मनी लाँडरिंगचा आरोप नेहल विरुद्ध लावण्यात आला आहे

हो चि मिन्ह शहरात सुरु असलेल्या या स्पर्धेत काल त्याने व्हिएतनामच्या तिएन मिन्ह गुएनचा सरळ गेममधे पराभव केला उपान्त्य सामन्यात तो जपानच्या मिनोरु कोगा बरोबर खेळेल